कांद्याच्या साठवणुकीची मर्यादा केंद्राकडून निश्वित

दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच देशात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांची संख्या सात लाखांच्या खाली

कोवॅक्सिन लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या वैद्यकीय चाचणीला तज्ज्ञ समितीची परवानगी

बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पंतप्रधानांसह अन्य पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभांचा धडाका

महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यासाठी राज्य सरकारची दहा हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर

त्यातून ज्या राज्यांना निधी मिळाला त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे कांदा देशातली कांद्याची उपलब्धता आणि किमती नियंत्रित ठेवण्यासाठी काही उपाययोजना केल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे

किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या महिन्यात कांद्यावर निर्यातबंदी घातली आहे असं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं म्हटलं आहे कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धापासून सरकारनं राखीव साठ्यातील कांदा बाजारात आणायला टप्प्याटप्प्यानं सुरुवात केली असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे मागणी आणि पुरवठा यातील तफावत भरुन काढण्यासाठी लाल कांद्याची आयात करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे दरम्यान महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या कांदा उत्पादक राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याच्या खरीपाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळेही किमतीत वाढ झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे

दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच देशातल्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सात लाखांखाली गेली आहे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असल्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येचा आलेख उतरताच राहिला आहे

देशभरातील वैद्यकीय सुविधांमधली सुधारणा केंद्राच्या प्रमाणित नियमावलीची राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेली प्रभावी अंमलबजावणी तसंच डॉक्टर्स परिचारिका आणि अन्य कोविड योद्ध्यांचे अथक प्रयत्न यामुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सातत्यानं वाढ झाल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

देशातल्या कोरोना संसर्ग चाचण्यांनीही महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे

भारतीय औषध नियामक संस्था अर्थात डीसीजीआय च्या अंतर्गत ही तज्ज्ञ समिती काम करत आहे या समितीन शेवटच्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांना काही अटींवर मान्यता दिली आहे

सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख प्रचारकांनी एका दिवसात अनेक प्रचारसभा घेण्याचा धडाका लावला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांना आज सासाराम इथल्या जाहीर सभेनं सुरुवात झाली बिहारमधल्या विकासकामांना गती देण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मत देण्याचं आवाहन आज मोदी यांनी यावेळी केलं राज्याला कमजोर बनवणाऱ्या पक्षांना मत न देण्याचा निर्धार बिहारमधल्या नागरिकांनी केला आहे असं मोदी म्हणाले गया आणि भागलपूर इथंही आज पंतप्रधानांच्या प्रचारसभा झाल्या

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या काळात राज्यात विकास होत असल्याचं त्यांनी नमूद केलं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिसुआ आणि कहलगाव इथल्या सभांनी प्रचाराला सुरुवात केली राज्यातल्या आणि केंद्रातल्या सत्ताधारी पक्षांनी दिलेली आश्वासनं पाळली नाहीत अशी टीका त्यांनी यावेळी केली

कामगार आणि रोजगार सचिव अपूर्व चंद्रा यांची पुढील आठ महिन्यांसाठी आयएलओ प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे हे मंडळ संघटनेचं धोरण उद्दिष्ट अंदाजपत्रक आणि कार्यक्रम ठरवण्याचं तसंच संचालकांची निवड करण्याचं काम करते मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत

आकाशवाणी आणि दूरदर्शनची सर्व केंद्र तसंच आकाशवाणीच संकेतस्थळ आणि मोबाइल ऍप तसंच यू ट्यूब चॅनेलवरुनही या कार्यक्रमाच थेट प्रसारण सकाळी अकरा वाजता होणार आहे राजनाथ सिंह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या आणि परवा दार्जीलिंग आणि सिक्कीमच्या दौऱ्यावर जाणारा आहेत या दोन्ही ठिकाणच्या लष्करी तळांना भेट देऊन ते जवानांशी संवाद साधणार आहेत दसऱ्याच्या दिवशी संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते शस्त्र पूजा होणार आहे तसंच सीमा भागात रस्ते बांधणीचं काम करणाऱ्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननं तयार केलेल्या काही प्रकल्पांचं उद्घाटनही सिंह यांच्या हस्ते होणार आहे दुर्गाष्टमी नवरात्रातला आजचा दिवस देशभरात विविध राज्यात निरनिराळ्या पारंपरिक पद्धतींनी साजरा होत आहे केरळमध्ये आज दुर्गाष्टमीनिमित्त पूजावैपु अर्थात सरस्वतीपूजन केलं जात आहे कोविडचे नियम पाळून विविध मंदिरं सास्कृतिक केंद्र आणि घरोघरी ही संध्याकाळची पूजा होत आहे महाराष्ट्रात तुळजाभवानी मंदिरात देवीची भवानी तलवार अलंकार पूजा करण्यात आली स्वराज्यस्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजा भवानी मातेनं भवानी तलवार देऊन आशीर्वाद दिला त्याचे स्मरण म्हणून ही पूजा बांधण्यात येते वणी माहूर आणि कोल्हापूर या देवीच्या साडेतीन शक्तीपीठांमधील ठिकाणीसुद्धा आज वैशिष्ट्यपूर्ण पूजा बांधण्यात आली पश्चिम बंगालमध्येही दुर्गापूजा उत्सवाला सुरुवात झाली असून कोविड नियमांचं पालन करुन हा उत्सव साजरा केला जात आहे

यातल्या एका गटानं हैदराबाद शहरातल्या पूरग्रस्त वसाहतींमध्ये फिरून प्रत्यक्ष लोकांशी बोलून माहिती घेतली तर अन्य सदस्यांनी रंगा रेड्डी आणि नालगोंडा जिल्ह्याचा दौरा करून पिकांच्या आणि घरांच्या नुकसानीची माहिती घेतली या पथकानं हैदराबादचे खासदार असदुद्दिन ओवेसी आणि सिकंदराबादचे खासदार आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांचीही भेट घेतली ही केंद्रीय समिती लवकरच आपला अहवाल सादर करणार आहे महाराष्ट् नकसान भरपाई महाराष्ट्र सरकारनं राज्यातील अतिवृष्टीप्रस्त जिल्ह्यासाठी दहा हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली यातून शेती घरं पूल आणि रस्ते यांच्यासाठी नुकसान भरपाई तसंच पावसामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात येणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टीचा राजीनामा दिलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झाला माझ्यावर अन्याय झाला माझी बदनामी करण्यात आली भाजपामध्ये संधी मिळेल याची अपेक्षा नव्हती म्हणून निरपेक्ष भावनेनं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याचं खडसे यांनी यावेळी सांगितलं भाजपाचं काम ज्या निष्ठेनं केलं त्याच निष्ठेनं आणि दुप्पट वेगानं राष्ट्रवादी काँग्रेसचं करेन असंही ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेससाठी एकनाथ खडसे यांचा अनुभव मोलाचा ठरेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला एकनाथ खडसे यांच्याबरोबर त्यांच्या कन्येसह अन्य दहा जणांनीही आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला

हैदराबाद औरंगाबाद हैदराबाद ही रेल्वे आजपासून तर धर्माबाद मनमाड धर्माबाद ही रेल्वे उद्यापासून औरंगाबादमार्गे धावेल

कोरोना संसर्गाच्या अनुषंगानं या सर्व गाड्या आरक्षित असणार आहेत असं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे

अन्य नऊ प्रकल्पांचा कोनशीला समारंभही आज पळणीस्वामी यांच्या हस्ते झाला

या प्रणालीचे उद्घाटन भारताच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम